केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांनी याप्रकरणी सविस्तर चर्चा केली टाळेबंदीच्या धरसोड व्त्तीमुळं नागरिकांचे तसेच व्यापारी वर्गाचंही मोठं न्कसान होणार असल्याकडे त्यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात त्याचवरोबर लगतच्या ग्रामीण भागात सोमवारी मध्यरात्रीपासून जाहीर करण्यात आलेल्या नव्या टाळेबंदीवाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार हे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप प्ण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केला आहे

असे एकतर्फी निर्णय घेणार असाल तर पुढं काय करायचं ते आम्ही ठरवू अशा शब्दात बापट यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे फेब्रुवारी महिन्यात प्णे महापालिकेच्या आय्क्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या शेखर गायकवाड यांची चारच महिन्यात पुन्हा साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर पुणे महानगर विकास महामंडळ अर्थात पी एम आर डी ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची प्ण्याचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहती देखील या टाळेबंदीच्या काळात बंदच राहणार असल्यानं या कामगारांच्या दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार असल्यानं किमान परप्रांतीय कामगारांना त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी जाण्यास परवानगी द्यावी आणि ते उद्योगही केवळ परप्रांतीय कामगारांपुरते सुरू ठेवावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातून करण्यात आली आहे

आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या कोरोना किलर या इलेक्ट्रॉनिक उपकरणास आय सी एम आर आणि राष्टीय विषाणू प्रयोगशाळेतर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आलं आहे पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली आहे

प्णे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्न्हा कडक टाळेबंदी अंमलात येणार असल्यानं नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं चित्र अनेक भागात दिसून आलं

प्णे महापालिकेचे माजी सेवक आणि महापौराचे जमादार म्हणून काम केलेले भारत म्हात्रे यांचे निधन झाले

महापौर यांच्याकडे जमादार म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केले तर उपमहापौर यांच्याकडे हवालदार या पदावरही त्यांनी काम केले

उद्याही तापमान याच्या जवळपास राहण्याची आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे